महाराष्ट्रात ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था साकारण्यात ग्राम परिवर्तकांचं योगदान मोलाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ग्रामपरिवर्तकांच्या दीक्षांत सोहळ्यात काल ते मुंबईत बोलत होते ग्रामीण भागातल्या परिवर्तनाची कहाणी सांगणा या पुस्ताकाचं प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं ग्रामीण भागाच्या सामाजिक परिवर्तनाचं हे अभियान खाजगी क्षेत्राच्या सहभागातून राज्यातल्या एक हजार खेड्यांमधे राबवण्यात आलं

ते काल राळेगणसिद्धी इथं वार्ताहरांशी बोलत होते

समानता एक्सप्रेस असं या गाडीचं नाव असून ही विशेष भारत दर्शन गाडी नागपूर इथून सुटणार आहे संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित महत्वाची स्थळं या प्रवासात जोडली जातील यामध्ये चंखिभूमी महु बोधगया सारनाथ वाराणसी लुंबिनी कुशीनगरआणि दीक्षाभूमी या स्थळांचा समावेश आहे सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देशविदेशातून मिळालेल्या अनेक भेट वस्तूंचा लिलाव आज नवी दिल्लीत होत आहे या लिलावातून आलेली रक्कम नमामि गंगे या प्रकल्पाला दिली जाणार आहे सांस्कृतिक मंत्री डॉक्टर महेश शर्मा यांनी आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली हा लिलाव दिल्लीतल्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात होणार आहे

या ठिकाणी दगड आणि धरणातल्या गाळाचा ढिगारा साठला असून अनेक हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरु आहे

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अतिम सामना आज सर्वियाचा नोवाक जोकोविच आणि स्पेनच्या राफेल नडाल यांच्यात रंगणार आहे

इंडोनेशियातल्या जकार्ता इथं होणा या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालचा सामना आज स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिच्याशी होणार आहे

सामन्यात सायनाच्या रुपांनं भारताचं एकमेव आव्हान शिल्लक आहे